मित्रपक्षांना अठरा जागा देण्यात आल्या आहेत दरम्यान या दोन्ही पक्षांनी काल आपापल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या भाजपानं काल एकशे पंचवीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार अतुल सावे गंगापूर प्रशांत बंब फुलंब्री हरिभाऊ बागडे परळी पंकजा मुंडे परतूर बबनराव लोणीकर निलंगा संभाजी पाटील निलंगेकर औसा अभिमन्यू पवार तुळजापूर राणा जगजितसिंह पाटील भोकरदन संतोष दानवे बदनापूर नारायण कुचे हिंगोली तानाजी मुटकुळे मुखेड तुषार राठोड आणि भोकर मतदारसंघातून बापुसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीतून तर शिवेंद्रराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे पक्षानं विद्यमान बारा आमदारांना उमेदवारी दिली नसल्याचं अरुण सिंग यांनी सांगितलं ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विनोद तावडे यांची नावं मात्र या पहिल्या यादीत नाहीत मात्र खडसे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला पुढच्या यादीत आपलं नाव असेल असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला दरम्यान परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे भाजपच्या इच्छ्क उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गंगाखेड इथं टाळ मृद्ग वाजवून आत्मक्लेष आंदोलन केलं

आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर मतदारसंघातून रमेश बोरनवे परभणी डॉ राहूल पाटील गंगाखेड विशाल कदम बीड जयदत्त क्षीरसागर नांदेड दक्षिण राजश्री पाटील मुरूड महेंद्र दळवी हदगाव नागेश अष्टीकर देगलूर सुभाष साबणे तर उमरगा लोहरा मतदारसंघातून ज्ञानराज चौग्ले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे मराठवाड्यात हिंगोलीतून भाऊराव पाटील परतूर सुरेशकुमार जेथलिया जालना कैलास गोरंट्याल लातूर ग्रामीण धीरज देशमुख तर उमरगा विधानसभा मतदारसंघातून दिलीप भालेराव यांना उमेदवारी दिली आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत नवगिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

यामध्ये नांदेडच्या किनवट माहूर मतदारसंघातून विशाल शिंदे बीड राहूल वायकर तर जालना जिल्ह्यातल्या मंठा परतूर मतदारसंघातून राजीव मोरे यांना उमेदवारी दिल्याचं प्रदेश प्रवक्ते डॉ शिवानंद भानुसे यांनी सांगितलं

पक्षाचे राज्य संचिव नरसय्या आडम यांना सोलापूर मध्य मधून उमेदवारी देण्यात आली आहे

बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांच्यासह दहा जणांनी काल बारा अर्ज दाखल केले उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून दोन तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आला लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्यासह अकरा उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदार संघातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी काल अर्ज दाखल केला

सातारा इथं उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी काल अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथून बबनराव पाचपुते यांनी तर कर्जत जामखेड मतदारसंघातून प्राध्यापक राम शिंदे यांनी भाजपकडून तर कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील यांनी आणि इस्लामपूर मधून जयंत पाटील यांनी राष्टवादी काँग्रेस पक्षाकडून काल उमेदवारी अर्ज दाखल केला

त्यावर फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारनं तसंच इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या या याचिकांवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठानं काल हा आदेश दिला

पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं नेमलेल्या प्रशासकाच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि गुन्ह्याच्या कटाचा तसंच बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे

ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबादल ठरवली होती या निर्णयाला सर्वोच्व न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि राजकारण सोडून द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे

यानिमित्त सर्वत्र स्वच्छता अभियानासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला स्वच्छता व्रक्षारोपण तसंच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचं आवाहन केलं आहे माजी पंतप्रधान लालबहाद्र शास्त्री यांनाही आज जयंतीनिमित्त आदरांजतली अर्पण करण्यात येत आहे स्वच्छता एक सेवा या उपक्रमांतर्गत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल मंत्रालयात अधिकारी कर्मचाऱ्यांना एकदाच वापरता येणाऱ्या प्रास्टिक वस्तूंचा वापर टाळून करून पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची शपथ दिली दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे गांधी जयंतिनिमित्त नांदेड परभणी जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकावर महाश्रमदानाचा कार्यक्रम होणार आहे

शहरात रेल्वे स्थानकानजिक उभारलेल्या महात्मा गांधी सर्वोदय भवनाचा श्रभारंभ आज होणार आहे या निमित्तानं येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत विविध विषयांवर व्याखान होणार आहेत

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात फिट इंडिया अंतर्गत दौड आयोजित करण्यात आली आहे विद्यापीठ प्रवेशद्वारापासून सकाळी साडे सात वाजता या दौडला सुरुवात होईल

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीनं गांधीजींच्या शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याचा पाणी प्रश्न या विषयावर बोलत होते मराठवाड्यात उपलब्ध पाण्यापैकी ऐंशी टक्के पाणी हे ऊसासाठी वापरलं जातं त्यामुळे कमी पाण्यावर येणारी ज्वारी बाजरी मका या सारखी पिकं घेणं गरजेचं असल्याचं प्रा दिवाण यांनी सांगितलं जायकवाडी धरणाच्या पाण्याचा मराठवाड्यातल्या एक लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणं आवश्यक आहे प्रत्यक्षात मात्र सिंचन व्यवस्थेअभावी पाच जिल्ह्यातल्या अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रालाच याचा लाभ होत असल्याची खंत दिवाण यांनी व्यक्त केली